त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं

त्यांनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील पुणे शहर भाजपातर्फे अरुण जेटली यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महापौर मुक्ता टिळक खासदार गिरीश बापट शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अरुण जेटली यांनी आणीबाणीच्या वेळी तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य ग्रंथ वाचला होता या प्रंथातल्या अर्थविषयक तत्वांची अंमलबजावणी केल्यास अर्थव्यवस्था सुधारू शकते असं जेटलींनी एका भेटीत सांगितल्याची आठवण महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितली तर जेटली यांच्या निधनानं उत्तम मार्गदर्शक हरपला आहे अशा शब्दात माधुरी मिसाळ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव अजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटनांसोबत काल दिल्लीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे हे कर्मचारी आता सोमवारपासून कामावर हजर होणार आहेत पूणे शहरातील अंगणवाडी आणि पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारासाठी केंद्र सरकारच्या धोरणनुसार सेंट्रल किचन पद्धतीचा अवलंब केला जात आहे या धोरणाला बचत गटाचा विरोध असताना निविदा प्रकिया राबवण्यात आली आहे तरीही यामध्ये पात्र ठरलेल्या बचत गटांना पोषण आहाराचं काम दयावं अशी भूमिका पालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली याबाबत नगरसेवक आणि बचत गटांचं एकमत न झाल्यामुळे बैठक घेण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले होते या बैठकीत पात्र ठरलेल्या बचत गटांना काम दयावं अशी आग्रही भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी मांडली

अनेक ठिकाणी उंचच उंच हंड्या बांधलेल्या दिसत आहेत

पण सांगली कोल्हापुरातला पूर आणि ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत उत्साह कमी झाल्याचं चित्र आहे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर आला असल्यानं पुणे महानगर पालिकेनं नदीकाठच्या परिसरात असलेले विसर्जन हौद स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे त्यानंतर त्यांची रंगरंगोटी केली जाणार आहे शहरात दरवर्षी सुमारे साडेचार लाख गणेशमूर्तीचं विसर्जन होतं

दादा कोंडके मेमोरियल फाऊंडेशनतर्फे यंदाचा दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पेटंटतज्ज्ञ एड

गणेश हिंगमिरे यांना काल पुण्यात प्रदान करण्यात आला आपल्या देशात ढोबळमानाने आजही अशी सुमारे दहा हजार कृषी उत्पन्न आहेत की ज्यांना भौगोलिक मानांकन मिळवून देण शक्य आहे

हिंगमिरे यांनी यावेळी व्यक्त केलं

राज्याची निमंत्रक या नात्यानं बँक ऑफ महाराष्ट्र नं या बैठकीचं आयोजन केलं होतं पतपुरवठा वाढवणंनवकल्पना राबवणं आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला चौकटीतील मानसिकता मोडून काढण्याचं काम प्रदर्शनं करतात असं मत डॉ पद्मश्री पाटील यांनी आज पुण्यात व्यक्त केलं बालरंजन केंद्राच्या प्रदर्शने या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी रेल्वे प्रतिकृती पुस्तक खेळण्यातील वाहने टोप्या तसेच दिव्यांच्या प्रदर्शनांची छायाचित्र सभागृहात लावण्यात आली होती पूणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेच्या कुमार गटाच्या जिल्हा मानांकन स्पर्धांना आजपासून पूण्यात सुरुवात झाली

हवामान पूणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ होतं